मांजरी इथल्या वसंतदादा साखर संस्थेतर्फे त्यांनी सर्व कारखान्यांना त्याबद्दलचं पत्र पाठवलं आहे ऑक्सिजन पुणे विभागाला लागणारा ऑक्सिजन रायगड जिल्ह्यातून घेण्यास परवानगी मिळावी अशी मागणी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी राज्य शासनाकडे केली आहे सध्या पुणे विभागाला रायगड बरोबरच कर्नाटकातील बेल्लारी इथल्या प्रकल्पातून ऑक्सिजन घेण्याची सूचना आहे मात्र त्यासाठी जास्त कालावधी लागतो त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जिंदाल स्टीलच्या प्रकल्पातूनच ऑक्सिजन मिळावा असं जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे सुरक्षितता पाहणी नाशिक आणि विरार मधील रुग्णालयात घडलेल्या दूर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पूणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयातील स्रक्षिततेच्या उपाय योजनांची पुन्हा एकदा पाहणी करुन गरजेन्सार त्यात आवश्यक बदल करून घेण्याची सूचना जिल्हा प्रशासनानं केली आहे

लोकप्रतिनिधी प्रशासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयाने कोरोनाच्या दूसऱ्या लाटेवरही नियंत्रण आणता येईल असं ते म्हणाले

रूग्णालय ग्रामीण भागात समर्पित कोविड रुग्णालयात आणि कोविड निगा केंद्रांमध्ये पुस्तकं वायफाय आणि टीव्हीची सुविधा देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत त्याच बरोबर ग्रामीण भागातील सरकारी आरोग्य संस्थांमधील वापरात नसलेले परंतु वापरण्यायोग्य व्हेंटिलेटर्स खासगी रुग्णालयांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत

जोखमीच्या रुग्णांना तातडीची मदत लागली तर त्यासाठी मार्गदर्शनही केलं जाईल असं पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज सांगितल कोविड नियमांची अंमलबजवणी करण्यासाठी पालिका आणि पोलिस प्रशासनानं भरारी पथकं नेमली असून नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर दंडाचा बडगा उगारला जात आहे

मोफत भोजन पुण्यात शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळानं बाहेरगावाहून शिक्षणासाठी आलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी दोन वेळेची मोफत भोजन व्यवस्था सुरू केली आहे

मिळकत कर मागणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पुणेकरांना मिळकत करात सवलत द्यावी आणि कर भरण्यासाठी यावर्षीच्या जुलैपर्यंत मुदतवाढ द्यावी असा ठराव शिवसेनेने दिला आहे महापालिकेतील शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी स्थायी समिती बरोबरच आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडेही याबाबत मागणी केली आहे

याबाबतची उपसूचना स्थायी समितीने दाखल करून घेतली आहे महासभेने हा प्रस्ताव मंजूर केला तरी यासाठी राज्य सरकारची अंतिम मान्यता लागणार आहे